मोदी बिहार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत बिहारमधील जनतेबरोबर वेळ व्यतीत करण्याची आजपासून संधी मिळणार असल्याचं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे सासाराम गया आणि भागलपूर इथल्या सभांना संबोधित करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं आहे आपण जनतेसमोर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विकासाचा आराखडा मांडणार असून या आघाडीला आशीर्वाद देण्याची विनंती जनतेला करणार आहोत असंही मोदी यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे मोदी यांचं भाषण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपनं त्यांच्या सभांचं राज्यात विविध ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक मतदार संघात चार एलईडी पडदे आणि आणि एक मोठा पडदा उभारला जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी सांगितलं आहे भाजपचे सर्व उमेदवार आपपल्या मतदार संघात उपस्थित राहून मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वी मोकळ्या मैदानात जनतेला संबोधित करतील असंही त्यांनी सांगितलं कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे देखील आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत ते नवादा आणि भागलपूर इथं सभा घेणार आहेत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचीही कैमुर इथं आज सभा होणार आहे

अमेरिका वादविवाद अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडन यांच्यात वादविवादाची दुसरी फेरी झाली कोरोना परिस्थिती हाताळणीवरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले कोरोनाचं संकट लवकरच दूर होईल असा दावा करताना अध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतचं उदाहरण दिलं आणि टाळेबंदी लवकर उठवण्याच्या आपल्या निर्णयाचं समर्थन केलं येत्या काही आठवड्यांतच आपण लसीबाबत घोषणा करू असा दावाही त्यांनी केला बायडन यांनी मात्र ट्रम्प यांच्याकडे कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोणतीही योजना तयार नसल्याचा आरोप केला अमेरिकेत कोरोनामुळं झालेल्या मृत्युंना जबाबदार असलेल्या व्यक्तीला अध्यक्षपदी राहण्याचा कोणताही अधिकार नाही असंही बायडन म्हणाले अध्यक्षीय निवडणुकीची तीन नोव्हेंबर ही तारीख जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या या अखेरच्या थेट वादविवादाबाबत जगभरात उत्सुकता होती

ते काल नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलत होते या बैठकी दरम्यान प्रादेशिक आणि आंतराराष्ट्रीय स्तरावरील मुद्यांवर चर्चा होणार असल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ आणि संरक्षण सचिव मार्क टी एस्पर तर भारताकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ

जयशंकर या बैठकीत सहभागी होणार आहेत अमेरिकेचे हे वरिष्ठ प्रतिनिधी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही संवाद साधणार आहेत भारत आणि अमेरिकेची राजकीय सुरक्षा संरक्षण आर्थिक व्यावसायिक तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सर्वसमावेशक भागीदारी असल्याचं श्रीनिवास यांनी सागितलं दोन्ही देशांमधील ही तिसरी मंत्री स्तरीय बैठक असेल पाक निर्बंध पाकिस्तानमध्ये निर्धोकपणे चालणाऱ्या दहशतवादी कारवायांवर बंदी घालावी अशी मागणी युरोपीय संसदेच्या काही सदस्यांनी फ्रान्स आणि युरोपीय समुदायाला पत्राद्वारे केली आहे

पाकिस्तानच्या निर्मितीपासून या देशानं जगाला अनेकदा संकटात टाकलं असल्याचं सांगत या सदस्यांनी पाकिस्तानी सैन्यानं बांगलादेशात म्हणजेच पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानात केलेल्या अत्याचारांचा दाखला दिला दहशतवाद्यांना होणारी आर्थिक रसद रोखण्यात पाकिस्तानला अपयश आल्यानंच त्यांचं नाव करड्या यादीत कायम राहिलं असल्याचंही युरोपीय संसदेच्या सदस्यांनी पत्रात म्हटलं आहे बेलारूस परस्कार बेलारूसमधील सरकारविरोधी आंदोलन आणि या आंदोलनाच्या नेत्या स्वेतलाना तिखानोवस्काया यांना काल युरोपीय समुदायातर्फे दिला जाणारा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार जाहीर झाला आहे बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको यांच्या सत्तेविरोधात धाडस आणि निर्धार दाखवल्याबद्दल हा पुरस्कार देत असल्याचं युरोपीय समुदायानं म्हटलं आहे बेलारूसमधील निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा संशय असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर आणि आंदोलकांवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर निर्बंध घालण्याचा निर्णय युरोपीय समुदायानं काही दिवसांपूर्वीच घेतला होता विरोधकांशी चर्चा करण्यात अपयश आल्यास तुमच्यावरही निर्बंध घालू

लेबनॉन पंतप्रधान लेबनॉनमध्ये साद हरिरी यांची देशाचे नवे पतप्रधान म्हणून पुन्हा एकदा निवड झाली आहे एका वर्षापूर्वीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता लेबनॉनमध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या भयानक स्फोटात दोनशे जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप झाल्यानंतर गेल्या महिन्यात मुस्तफा आदिब यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर हरिरी यांचं नाव पुढे आलं होतं आपण लवकरच सरकार स्थापन करून देशात आर्थिक सुधारणा करू असं हरिरी यांनी जाहीर केलं आहे

संघटित क्षेत्रातील कामगारांना दिला जाणारा महागाई भत्ता ठरवताना याचा उपयोग होईल असं गंगवार यावेळी म्हणाले सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बँका आणि विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देतानाही याचा उपयोग होणार आहे

याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाने काल स्वीकारला

पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना कामाच्या गुणवत्तेनुसार बोनस दरवर्षी दसऱ्यापूर्वी दिला जातो

या यादीत हिमाचल प्रदेशातील मंडी या जिल्ह्यानं अव्वल क्रमांक पटकावला आहे या योजने अंतर्गत रस्ते बांधणी करण्यात हिमाचल प्रदेशानं दुसरा क्रमांक पटकावला आहे या यादीत हिमाचल प्रदेशातील आणखी सहा जिल्ह्यांनीही स्थान मिळवलं आहे पोषण अभियान महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागानं राज्यातील स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणासाठी तरंग सुपोषित महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे

या डिजिटल तंत्रज्ञानाधारीत प्रणालीमध्ये चित्रफीत गोष्टी याद्वारे विविध पौष्टिक पाककृती पोषणाचं महत्व अशा बाबी मनोरंजनाच्या माध्यमातून सांगण्यात आल्या आहेत या उपक्रमामुळे आरोग्यदायी महाराष्ट्र घडवण्याचं उद्दिष्ट साध्य होईल असं मत राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे नौदलप्रमुख भेट नौदलप्रमुख एडमिरल करमबिर सिंग यांनी काल भारतीय नौदलाच्या युद्धसज्जतेचा आढावा घेतला त्यांनी कारवार नौदल तळाला भेट देत इथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला देखभाल आणि दुरुस्ती याकडं लक्ष देतानाच अधिकाऱ्यांनी युद्धक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सायबर सुरक्षा याबाबतही अद्ययावर रहावं अशी सूचना एडमिरल करमबिर सिंग यांनी केली सीबीएसई दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक डिजिटल कागदपत्र डाऊनलोड करता यावीत यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान म्हणजेच सीबीएसईन चेहरा ओळखण्याच्या यंत्रणेचा वापर सुरू केला आहे हे संगणकीय एप्लिकेशन डाटाबेसमध्ये असलेल्या डिजिटल इमेजसोबत मानवी चेहरा पडताळून पाहते विद्यार्थ्याचा चेहरा त्याच्या छायाचित्राशी जुळल्यावर त्याला त्याचे प्रमाणपत्र ईमेल केलं जाणार आहे रेल्वे परवानगी गणवेशधारी खासगी सुरक्षारक्षकांना मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेद्वारे प्रवास करण्याची परवानगी दिल्याचं मध्य आणि पश्चिम रेल्वेनं सांगितलं आहे त्यामुळं सुरक्षा रक्षकांना लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य शासनाकडून क्यु आर कोड प्राप्त करावातोपर्यंत या गणवेशधारी खासगी सुरक्षारक्षकांना त्यांचे वैध ओळखपत्र दाखवून मुंबईतील रेल्वेच्या लोकल सेवेद्वारे प्रवास करण्यास मंजूरी देण्यात आली आहे हवामान राजधानी दिल्लीत आज वातावरणात धुक असेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे मुंबई आणि चेन्नई या महानगरांमध्ये ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे कोलकात्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर भारतात सर्वसाधारण वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार